हिंद्राष्ट्र संकल्पनेचा सरसंघचालकांकडून प्नरुच्चार अत्याधुनिक राफेल विमान हवाईदलाच्या ताफ्यात आणि मान्सूनला अखेर लागले परतीच्या प्रवासाचे वेध प्रचार दसऱ्याच्या मुहुर्तावर काल राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली भाजपानं बीड जिल्ह्यातील दसरा मेळव्यातून प्रचाराला प्रारंभ केला

शिवसेनेच्या मुंबईतील शिवाजीपार्क मैदानावरच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी पुन्हा रामराग आळवला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर इथं प्रचारसभा झाली आमचं सरकार सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असं पवार यावेळी म्हणाले काँप्रेस आणि राष्ट्रवादी आज जरी वेगळी असली तरी भविष्यात काँप्रेस एक व्हायला हवी असं मत माजी केंद्रीय गुहमंत्री सूशीलकुमार शिंदे यांनीसोलापरातव्यक्त केलं लातरमध्ये जिल्ह्याचे संपर्कमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची सभा झाली विधानसभा निवडणक आढावा राज्याल्या विधानसभा मतदारसंघांच्या जिल्हानिहाय आढावा मालिकेत आज जाणुन घेऊ या औरंगाबाद जिल्ह्यातील मतदारसंघांविषयी अजंठा आणि वेरुळ या जगविख्यात लेण्याप्रमाणच स्थापत्य कलेच्या विविध अविष्कारांनी नटलेला हा जिल्हा आजही विकासाच्या प्रतिक्षेत आहे या जिल्ह्यात सिल्लोड कन्नड फुलंब्री औरंगाबाद मध्य पश्चिम पुर्व पछ्णि गंगापुर आणि वज्ञिप्र आदी मतदारसंघातून भाजपा आणि सेनेचे प्रत्येकी तिन तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि एमआयएमचे प्रत्येकी एक असे आमदार निवडून आले आघाडीत गळती सुरू असून जिल्ह्यात नेतृत्व करणारा एकही दिग्गज नेता नसल्यानं काँप्रेस आणि राष्ट्रवादीसाठी ही अस्तित्वाची लढाई असेल एमआयएमचा राज्यातला पहीला खासदार आणि आमदार याच जिल्ह्यातून निवडून आला असून वंचित विकास आघाडीही वेगळी चूल मांडणार आहे या दोन पक्षांमुळे समीकरण बरीच बदलणार असून त्याचा फायदा नक्की कोणाला होईल हे लवकरच समजेल

अलिबाग कारवाई विधानसभा निवडणुक शांततेत आणि भयमुक्तपणे पार पडावी यासाठी प्रशासनानं रायगड जिल्हा प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे

संघाचा विजयादशमी उत्सव काल नागपूरातील रेशिमबाग मैदानावर आयोजित करण्यात आला होता जे भारतात राहतात जे मुळ भारतीयांचे वंशज आहेत जे राष्ट्र गौरवासाठी काम करतात देशात शांतता नांदावी यासाठी प्रयत्नशील असतात आणि या देशातील बहुविधतेचा सन्मान करतात ते सारे हिंदू आहेत असंच संघ आजवर मानत आल्याचं भागवत यांनी यावेळी संघ स्वयंसेवकांसमोर केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितलं हिंदुस्तान कम्प्यूटर्स लिमिटिडचे संस्थापक शिव नाडर यंदा संघाच्या विजयादशमी उत्सवाचे प्रमुख अतिथी होते देशाला प्रगतीपथावर नेणं एकट्या सरकारला शक्य नाही खाजगी उद्योग क्षेत्रानं स्वयंसेवी संस्थांनी सामान्य जनतेनंही देशासमोरची आव्हानं पेलण्यासाठी पुढे यायला हवं असं ते आपल्या भाषणात म्हणाले विजयादशमी उत्सवानिमित्तसंघस्वयंसेवकांनी नागपूर शहरातून काल शिस्तबद्ध संघलन केलं त्यानंतर सरसंघचालकांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं यावेळी केंद्रीयमंत्री नीतीन गडकरी जनरल व्ही के सिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस उपस्थित होते दसरा रामानं रावणावर मिळवलेल्या विजयाचं आणि पांडवांसह अनेक राजांनी विजयासाठी केलेल्या सीमोल्लंघनाचं प्रतीक असलेला विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण काल राज्यात सर्वत्र उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला म्हैसूर संस्थानप्रमाणेच कोल्हाप्रचा शाही दसराही प्रसिद्ध आहे काल संध्याकाळी देवीच्या पालखीचं राजेशाही लवाजम्यासह दसरा चौकात आगमन झालं त्यानंतर सीमोल्लंघन सोहळा संपन्न झाला तसंच श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन आणि देवीची आरती होऊन सोनं लुटण्याचा कार्यक्रम पार पडला सातान्यात भवानी तलवारीच्या प्रजनासह सीमोल्लंघनाचा कार्यक्रम झाला नाशिक जिल्ह्यातील वणी इथं सप्तशृंगी देवीच्या मंदिरात सीमोल्लंघनासाठी भाविकांनी गर्दी केली होती

राज्यात इतरत्र धार्मिक कार्यक्रमांसह रावण दहन रथयात्रा आदी आयोजित करण्यात आले होते

त्यावेळेपासून दसऱ्याला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो यंदा भदंत आर्य नागार्जन सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुख्य सोहळ्याला थायलंडचे भदंत परमाहा आणि म्यान्माचे महाउपासक टेंग ग्यार प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित होते राज्यात अन्य ठिकाणी बुद्ध विहारामध्ये पंचशील ध्वज फडकावून गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं वायसेना दिवस बालाकोट हल्ल्यातून दहशतवाद्यांना अद्दल घडवण्याचा या देशातील राजकीय नेतृत्वाचा निर्धारच दिसून येतो असं हवाईदल प्रमुख एअरमार्शल आर के एस भद्रीया यांनी काल वायुसेनादिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे बालाकोट हल्ल्यात सहभागी झालेल्या हवाई दलाच्या दोन तुकड्या आणि एका सिग्नल युनिटला त्यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आलं राजनाथ सिंग विजया दशमी आणि भारतीय हवाई दलाचा स्थापना दिन हा स्योग्य मेळ साधत पहिलं राफेल लढाऊ जेट विमान काल हवाई दलाकडे सुपुर्द करण्यात आलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत फ्रान्समधील राफेलचं उत्पादन होणाऱ्या यनिटमधे हा कार्यक्रम झाला संरक्षण मंत्र्यांनी यावेळी शस्त्रपजनही केलं तसंच विमानतन उडडाणही केलं तत्पूर्वी सिंग यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेतली यावेळी त्यांनी दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याबाबत चर्चा केली रावण दसऱ्यानिमित्त काल गावोगाव रावण दहन झालं पण अकोला जिल्ह्यात एक असं गाव आहे जिथे रावणाची पूजा झाली त्याबाबतचा हा वृत्तांत

रावणाच्या बुद्धीमत्तेसाठी त्याची पूजा करतो असं खेल्या पुजाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं सांगोल्यातल्या लोकांच्या मते रावणानं सीताहरण राजकीय कारणांसाठी केलं तिच्याशी गद्धितन केलं नाही ते म्हणतात आम्ही रामालाही मानतो आणि रावणालाही सांगोल्यातून पोटापाण्यासाठी बाहेरगावी गेलेले गावकरी दरवर्षी दसऱ्याला गावी येतात रावण प्जनासाठी आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहन नीतीन केळकर यांच्यासह सुरेखा जोशी

विश्वाच्या उत्पत्तीबद्दलच्या संशोधनाकरता त्यांना काल हा पूरस्कार जाहीर झाला जेम्स पीबल हे पूरस्काराच्या निम्म्या रकमेचे मानकरी असतील तर मायकेल मेयर आणि डिडियर क्यूलोझ यांना उर्वरित निम्मी रक्कम विभागुन मिळेल

दरवर्षी हिवाळ्यात संभाव्य हिमपात लक्षात घेऊन ही देवळं बंद ठेवण्यात येतात पर जावडेकर यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्रासह विविध राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीला हवामानातील बदल जबाबदार नसून नागरी विकासातील नियोजनाचा अभाव त्यासाठी कारणीभूत आहे असं मत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं नागरी विकासातल्या या त्रटी स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून दूर करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले

भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना दुखापतीमुळे आजचा सामना खेळू शकणार नाही तिच्या जागी अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्रकार हिला संघात स्थान देण्यात आलं आहे हवामान मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी प्रक वातावरण तयार होत असून उद्या परवापर्यंत तो राजस्थानातून आपला परतीचा प्रवास सुरू करेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे

यंदा त्यानं विक्रमी उशीर केला आहे दरम्यान रेंगाळलेल्या मान्सूनमुळे हवेत बाष्पाचं प्रमाण जादा असतानाच वाढू लागलेल्या तापमानामुळे निर्माण होणाऱ्या संध्याकाळी कडाडणाऱ्या ढगांनी महाराष्ट्रात निर्माण केलेली दहशत कायम आहे कालही काही ठिकाणी पावसानं दसरा साजरा केला आज आणि उद्याही काही ठिकाणी मेघगर्जनांसह पाऊस अपेक्षित आहे